नितिन राऊत यांचं प्रतिपादन

पालकमंत्री राऊत अन्य राज्यांच्या त्लनेत नागप्र जिल्हयात कोरोंना संसर्गाची स्थिति ती नियंत्रणात आहे असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्हाचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले कोरोना संदर्भात विभागीय आय्क्त कार्यालयात बैठक घेतल्यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते

कोविड नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून लक्षणे दिसले तर आयासोलेटेड व्हावे आणि कोविड टेस्ट करावी असे आवाहन त्यांनी या वेळेला केले

आवश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असे आवाहन त्यांनी केले आहे कोविड मित्र तयार करण्याचे काम सुरू आहे असेही ते म्हणाले

खेलोइंडिया खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे जम्मू काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रात नवी ऊर्जा उत्साह संचारेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ग्लमर्ग इथं आयोजित या स्पर्धेचं उद्घाटन आज पंतप्रधानांनी द्रदृश्य प्रणाली च्या माध्यमातून झालं त्यावेळी बोलत होते

मन की बात या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून होईल

प्लवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना गृहमंत्री अमित शहा यांनी श्रदधांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि आपल्या जवानांची स्रक्षा सर्वोपरी आहे असं शहा यांनी म्हटलं आहे प्लवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलानं नव्या भारताची दहशतवादाविरुद्धची धोरणं स्पष्ट केली आहेत दहशतवादाविरोधात आपण कडक कारवाई करत असल्याचं भारतानं यशस्वी बालाकोट प्रतीहल्याच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिह यांनी म्हटलं आहे

चंद्रपुर अपघातांची संख्या कमी करण्यासाठी संबंधित विभागांमधील समन्वय वाढविणार असल्याच प्रतिपादन राज्याचे मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल आहे त्यांनी आज चंद्रप्र जिल्ह्यातील कच्चेपार इथ काल झालेल्या भीषण अपघाताची माहिती घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली यावेळी वडेट्टीवार यांनी विवाहसोहळे आयोजित करण्यावरून प्रशासनाला आज कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत ब्रम्हप्री मतदारसंघात कच्चेपार येथे लग्नाची व हाडी घेऊन जाणाऱ्या मिनिडोअरला मोठा अपघात झाला होता

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना काळात व हाडी वाहतूक आणि अपघातप्रवण स्थळांबाबत माहिती घेणार असल्याचे ते म्हणाले

आज मनपा सत्तापक्ष नेते पदी अविनाश ठाकरे यांनी मावळते सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचा कडून पदभार स्वीकारला

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी त्यासाठीच कमी ठेवला असल्याचा आरोपही त्यांनी केला ते काल अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केल्याचं त्यांनी सांगितलं मात्र अधिवेशनात जो कालावधी मिळेल त्यात विजेच्या शेतकऱ्यांच्या म्द्यांवर तसंच संजय राठोड प्रकरण आणि इतर मुदद्दयांवरही विरोधी पक्ष आक्रमक राहील असं त्यांनी सांगितलं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी फडनवीस म्हणाले की या प्रकरणात पहिल्या दिवसापासून प्रावे उपलब्ध असताना पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही

पोक्रा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या मुद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले असून कृषीमंत्री दादाजी भ्से यांच्या हस्ते त्याचे ग्रुवारी उदघाटन करण्यात आले तसेच भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पोक्रा अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या बुलडाणा येथील शेततळ्याचे ई भूमिपूजन कृषीमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले

चित्ररथ निर्मितीमध्ये जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचे बह्मोल सहकार्य लाभले आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की ही व्हॅन प्रत्येक दिवशी ताल्क्यातील गावागावांमध्ये कोरोना विषयक संदेशाचा आणि लसीकरणाचा प्रसार करेल यावेळी लोककलाकार विविध उपक्रमांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करणार आहेत

चीचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीला आग कश्याम्ळे लागली आणि त्यासाठी स्रक्षिततेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या याकरीता तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे मदत प्नर्वसन तथा जिल्ह्याचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत तर द्सरीकडे हि आग क्त्रीम आहे कि घातपातचा प्रकार आहेत

त्याम्ळे या प्रकरणाचा तपास तातडीने सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी राज्याचे माजी अर्थ वनमंत्री आ

देवळी तालुक्याच्या टाकळी चणाजी या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले त्यांनी पारंपरिक शेतीला आध्निकतेची जोड देऊन प्रयोगात्मक शेती करायला सुरुवात केली इंटरनेटच्या माध्यमातून विविध पिकांची माहिती घेत गेल्यावर्षी तीन एकरामध्ये अद्रकाची लागवड केली